स्धारित नागरिकत्वकायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रम्ख नागरिकांचे राष्ट्रपतींना पत्र

चिपी विमानतळ येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत नागप्रात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचं आयोजन

शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात मिशन उभारी उपक्रम स्धारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रमुख नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती अधिकारी लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे या कायद्याविरुद्ध तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची विरुद्ध काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत असे या पत्रामध्ये नमूद केले आहे या कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना ज्यांचा पाठिंबा आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या पत्रात केली आहे या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे हे थांबवण्यासाठी आणि लोकशाही संस्थांच्या हितरक्षणासाठी केंद्रानं त्वरित पावले उचलावीत असंही त्यांनी म्हटले आहे प्ण्यात झालेली एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा इथली घटना यांचा परस्पर संबंध नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते एल्गार परिषदेत जे लोक सहभागी नव्हते त्यांच्या विरोधातही या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचं पवार म्हणाले

दरम्यान म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज सिंध्दर्ग इथं पत्रकार परिषदेत बोलताना हा म्ददा अधिक स्पष्ट केला भीमा कोरेगाव आणि आणि एल्गार परिषद हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत फक्त एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय ए कडे देण्यात आलेला आहे भीमा कोरेगाव हा विषय केंद्रीय तपास संस्थेकडे दिलेला नाही आणि देणारही नाही असं म्ख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपी विमानतळाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसंवेत आढावा बैठक घेतली

विमानतळाला आवश्यक असलेल्या पाणी वीज बी एस एन एल

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयता बारावीची परीक्षा आज पासून सुरू झाली

यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत

तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय सम्पदेशकांची निय्क्ती करण्यात आली आहे दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये आजच्या इंग्रजी विषयाच्या झालेल्या पेपरच्या वेळी शिक्षण विभागानं सहा विद्याथ्र्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई केली परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात चार पथकं तयार करण्यात आली आहेत तसंच विविध केंद्रांसाठी भरारी पथकं आणि केंद्रनिहाय बैठं पथकही तैनात करण्यात आल्याचं आमच्या बीड हिंगोली इथल्या वार्ताहरांनी कळवलं आहे लंडन येथील बकिंगह्म पक्षेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात चेंज ऑफ गार्ड ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून स्रू करण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई इथं दिली

एका पाळीतील स्रक्षारक्षक आपला कार्यभार दुसऱ्या पाळीतील स्रक्षारक्षकांकडे सोपवितात अशी चेंज ऑफ गार्डची संकल्पना आहे हे होत असतानाचे पोलीस बँडची धून तसेच आकर्षक परेडचे दर्शन आता म्ंबईकरांनाही घडणार आहे केंद्रीय य्वक आणि क्रिडा मंत्रालय प्रादेशिक संचालनालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्णे आणि राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विद्यापीठ यांच्या संय्क्त विद्यमानं नागप्रच्या वसंतराव नाईक शासकीय कला विज्ञान आणि समाजविज्ञान संस्थेत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं

नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे देशासह राज्यात विविध जनजागृतिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून मृदा आरोग्य पत्रिकेबाबत माहिती देण्यात येत असून त्यामुळं होणारे लाभ शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात येत आहेत

पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

सध्या भेडसावत असलेल्या वातावरणामूळे शेतीवर विपरीत परिणाम होत असून या अन्षंगाने शास्त्रज्ञांचे मंथन स्रू आहे शेतीचे आरोग्य तपासणे गरजेचे असून मूलभूत गुणधर्मांवर संशोधन आवश्यक असल्याचा सूर या परिषदेत उमटला शेतीचा पोत बदलत असून मातीतील आवश्यक घटक अनेक भागात कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे या अन्षंगाने वातावरण अनुरूप दिशादर्शक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे

केंद्रीय लघ् मध्यम उदयोग मंत्रालयाच्या धोरणांची आणि उदयोग स्नेही योजांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचं कार्य पत्रकारांनी करावं असं आवाहन स्क्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग विकास संस्थेचे नागपूरचे संचालक पी

पार्लेवार यांनी आज केलं प्रसारमाध्यम कार्यशाळा वार्तालापच्या उद्घाटन समारंभात ते गडचिरोली इथं आज बोलत होते या कार्यशाळेचे आयोजन नागपूर इथल्या पत्रस्चना कार्यालय आणि गडचिरोलीच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आलं होतं गडचिरोलीच्या मागास भागातील य्वक यांच्यात स्वयंरोजगार तसंच उद्यमशिलतेबद्दल आवड निर्माण होईल असंही ते म्हणाले कौशल्य विकास उद्यमशिलता विकास तसंच सामाजिक स्विधा केंद्र म्हणून गडचिरोलीची निवड आंकाक्षित जिल्हा म्हणून करण्यात आलली असल्याचंही त्यांनी सांगितलं या सत्रामध्ये नागप्र आकाशवाणी वृत विभागाचे सहायक संचालक डॉ मनोज सोनोने तसंच पत्र सुचना कार्यालय नागपूरचे सहाय्यक संचालक शशीन राय यांनी मार्गदर्शन केले

काल प्रसिद्ध टेनिसपटू बोरिस बेकर यांनी ही घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांनी हा प्रस्कार सचिन तेंड्लकर यांना प्रदान केला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख कायमची प्सून टाकून शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात मिशन उभारी उपक्रम राबवण्यात येणार आहे ही माहिती यवतमाळचे नूतन जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी आज बैठकीत दिली बीड जिल्ह्यातल्या मिशन दिलासाच्या धर्तीवर हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे सर्व विभागांच्या समन्वयानं विविध सरकारी योजना सी एस आर फंड यांच्या मदतीनं शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे याकडे लक्ष देणे आदी बाबी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहेत